प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने धुवावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

स सिरम इंस्टीट्यूटच्या कोव्हिशील्ड लसीच्या किमतीची घोषणा राज्य सरकारला चारशे रुपये तर खाजगी रुग्णालयांसाठी सहाशे रुपयांचा दर

फईम अहमद सिद्दीकी यांच निधन

ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत राज्य सरकारनं काल आणखी काही निर्बंधांची घोषणा केली सबळ कारण असेक तरच खासगी वाहनांना आंतरजिल्हा वाहतूक करता येणार आहे

हे नियम मोडणाऱ्यांना दहा हजार रुपयांचा दंड आकारण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला आहे

आज रात्री आठ वाजेपासून एक मे च्या सकाळी सात वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील

काल दुपारी या टाकीत द्रवरूप प्राणवायू भरला जात असताना नोझल तुटल्यानं ही दुर्घटना घडली या कोविड रुग्णालयात दीडशे रुग्ण दाखल होते त्यापैकी काही रुग्णांना प्राणवायू दिला जात होता या रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्नही झाला मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

या संदभोत नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली दरम्यान ही घटना विचलित करणारी असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे इतर रुग्णालयांत अशा प्रकारची घटना होऊ नये याची खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही घटना अत्यंत द्ःखद आणि धक्कादायक असल्याचं सांगून दोर्षींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेची पुनराव्रत्ती टाळण्यासाठी इतर रुग्णालयांतल्या प्राणवायू प्रकल्पांच्या तांत्रिक बाबींची पडताळणी केली जाईल असं कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं आहे ते काल नाशिक इथं घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बोलत होते

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते

राज्यात परळीसह सहा ठिकाणी प्राणवायू उत्पादन केलं जातं मात्र त्याठिकाणी प्राणवायू भरण्याची सुविधा नसल्यानं वाहत्क करता येत नाही

हा निर्णय अंमलात आल्यावर राज्यात कोविड उपचारासाठी तीन हजार रुग्णखाटांची भर पडेल असं ते म्हणाले

सध्या चालू असलेल्या कोविड लसीकरण मोहीमेत केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियानं ही घोषणा केली आहे

यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही बाब स्पष्ट केली

लसीला निश्चित केलेल्या तापमानात ठेवणं आवश्यक आहे त्यामुळे घरोघरी जाताना हे तापमान कायम ठेवणं शक्य नाही तसंच सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमाचंही पालन होणार नाही असं मंत्रालयानं नमूद केलं आहे

याबाबत तक्रारी आल्यास दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे असा इशाराही त्यांनी दिला राज्यातल्या सर्व शिवभोजन केंद्रांना दैनंदिन क्षमतेच्या दीडपट जास्त थाळ्या वितरण करण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या आहेत दरम्यान अन्नधान्यांची आणि आवश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री होणार नाही याची काळजी घ्यावी असे प्रकार निदर्शनास आले तर कठोर कारवाई करावी असे निर्देशही भुजबळ यांनी दिले

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण खासदार इम्तियाज जलील घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी या प्रकल्पाची काल पाहणी केली

जिल्हाधिकाऱ्यांनी घाटी रुग्णालयातल्या या प्राणवायू टाकी परिसरात वाहतुकीसाठी सुलभ असे बदल करण्याच्या सुचना दिल्या आहेत

विपिन ईटनकर यांनी दिले आहेत जिल्हा रुग्णालयाच्या जागेत असलेल्या प्राणवायू टाकीची त्यांनी पाहणी करून आढावा घेतला

पी यांना केली होती त्यानुसार सदरील टाकीची तज्ञांकडून तपासणी करून घेण्यात आली असून ती सुरक्षित असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे सुपर स्पेशलिटी रुग्णालयात उभारण्यात आलेल्या या प्राणवायू टाकीत काल टँकरने आलेला प्राणवायू भरून घेण्यात आला त्यामुळे लातुरातल्या या सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयाची आगामी काही दिवसांची प्राणवायू प्रवठ्याबाबतची चिंता कमी झाली आहे

दरम्यान जालना शहरात संचारबंदीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना थांबवून त्यांची जागेवरच अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे

सदर व्यक्तीला उपचारासाठी जिल्हा कोविड रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा सानप यांनी दिली

यान्सार बँका किराणा द्कानं भाजीपाला तसंच फळांची द्कानं बेकरी मिठाई आदी खाद्य दुकानंही रविवारपर्यंत पूर्ण बंद राहतील

काल महापालिका आयुक्त अमन मित्तल यांच्या उपस्थितीत या दोन्ही रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं

त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांना निवेदन दिलं आहे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादर्भाव वाढत असून अनेक लोक शहरापर्यंत उपचार घेण्यासाठी येण्यास तयार होत नाहीत यामुळे अशी सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात यावी या मागणीवर कदम यांनी भर दिला

याशिवाय उस्मानाबाद शहरातल्या दोन खासगी रुग्णालयांमधल्या रुग्णखाटांची संख्या वाढवण्यास आणि वाशी इथल्या दोन खाजगी कोविड सुविधा केंद्रातल्या वाढीव रुग्णखाटांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे

एम आय ए च्या माध्यमातून औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयाला कोविड निदानासंदर्भातील संयत्र देणगी स्वरूपात देण्यात आलं या यंत्राच्या सहाय्याने आर टी पी सी आर चाचण्या जलद तसंच अधिक प्रमाणात करता येतात राम भोगले राहुल धुत आणि एम

मोईनोद्दीन यांनी दिलेल्या देणगीतून हे यंत्र घेण्यात आले आहेत

सिद्दिकी हे नांदेड मधल्या प्रतिभा निकेतन महाविद्यालयात ऊर्द भाषा विभागाचे विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले होते देशातील महत्त्वाच्या ऊर्द् कवींपैकी ते होते

या गावात सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत या समितीचे अध्यक्ष सरपंच तर सचिव ग्रामसेवक हे राहणार आहेत